ही प्रशासकीय इमारत पिंपरी जवळील गांधीनगर किंवा हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या आरक्षित जागेवर उभी राहणार आहे सध्या महापालिकेची चार मजली इमारत असून कार्यालयांसाठी तसच वाहनतळासाठी जागा अपुरी पडत आहे तसंच सर्वसामान्यांचीही गैरसोय होत आहे

कोरोना टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर साहित्य क्षेत्रात चैतन्य निर्माण होऊन ग्रंथव्यवहाराला गती मिळावी या उद्देशानं पुण्यातील चपराक प्रकाशनने साहित्य महोत्सव जाहीर केला आहे येत्या मंगळवारी स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊसाहेबांच्या जयंतीचं निमित्त साधून पुण्यातील श्रमिक पत्रकार भवनात एक दिवसाचं हे साहित्य संमेलन होणार आहे चपराकचे प्रमुख घनश्याम पाटील यांनी आज ही माहिती दिली अयोध्या राममंदिर न्यासाचे कोशाध्यक्ष गोविंददेव गिरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्ण्याचे माजी खासदार प्रदीप रावत यांच्या उपस्थितीत हा महोत्सव होणार आहे रक्तदान करणे हे सर्वश्रेष्ठ दान असून रक्तदान करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज केलं पुण्यातील कोंढवा इथं आयोजित महारक्तदान शिबिराचं उद्घाटन सत्तार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

या अंतर्गत हडपसर जेजुरी त्याचबरोबर हडपसर पाटस बारामती आणि इंदापूर पट्ट्यातील भूसंपादन सुरू करण्यात आलं आहे केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांनी न्कताच मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीत या कामाचा आढावा घेतल्यानंतर तातडीनं ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे पुणे मेट्रोसाठी लागणाऱ्या रेल्वेच्या डब्यांचं कंत्राट कोलकाता इथल्या टिटागढ फिरेमा या कंपनीला देण्यात आलं आहे या डब्यांच्या प्रतिकृतीचं अनावरण काल टीटागढ फिरेमा या कंपनीमध्ये झालं या वेळी महामेट्रोचे अध्यक्ष दुर्गाशंकर मिश्रा व्यवस्थापकीय संचालक व्रीजेश दीक्षित आणि संचालक सुनील माथुर उपस्थित होते

या कोचेस अॅल्य्मिनियम धातूच्या असून या भारतात वापरल्या जाणाऱ्या इतर मेट्रो डब्यांच्या तुलनेत सर्वात हलक्या आहेत

आवक वाढल्याने फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या भावात घट झाली पावसामुळे कांदा बटाट्याची आवक कमी झाली असली तरी भाव टिकून आहेत मकर संक्रांत जवळ आली असल्याने पुणे जिल्हा आणि सोलापूरमधून बोरांची आवक वाढली आहे

दरम्यान बर्ड फ्लूच्या भीतीने नागरिक चिकन आणि अंडी खाणे टाळत असल्याने शहरात चिकन आणि अंड्यांची मागणी घटली आहे

अखिल मंडई गणपती मंडळाच्या शारदा गजानन मूर्तींवरील सोन्याचे दागिने आणि दानपेटीमधील रक्कम चोरी गेल्याची घटना नुकतीच घडली होती या प्रकरणातील आरोपीला मुंबईतील दागिना बाजारातून मुंबई लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे अजय भूतकर असं या आरोपीचं नाव आहे

तर हा होता आजचा प्णे व्रत्तांत